आज आर्थिक अहवाल आणि उद्या अर्थसंकल्प संसदेत मांडला जाईल अधिवेशन सुरळीत व्हावं म्हणून काल केंद्र सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलावली होती

या अधिवेशनात सर्व मुद्द्यांवर चर्चा करायला सरकार तयार आहे अशी घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे आर्थिक मुद्द्यांवर चर्चा व्हायला हवी या काही सदस्यांनी केलेल्या शिफारशींचं मोदी यांनी स्वागत केलं आहे निवृत्ती वेतनधारकानां बँकांमधे हेलपाटे मारावे लागू नयेत यादृष्टीनं त्यांचे हयातीचे दाखले त्यांच्या घरी जाऊन गोळा करायचं केंद्रसरकारनं ठरवलं आहे निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागानं हा निर्णय घेतला आहे

निवृत्तीवेतन चालू राहण्यासाठी निवृत्त कर्मचाऱ्यांना दरवर्षी संबधित बँकेत हयातीचा दाखला सादर करावा लागतो

गृहखात्याच्या एका अधिकाऱ्यानं काल ही माहिती दिली या कार्यक्रमातंगत सरकारी शाळांमधल्या वित्ता आठवी आणि नववीच्या निवडक विद्यार्थ्यांना कम्युनिटी पोलिसिंग रस्ते सुरक्षा महिला आणि बालकांची सुरक्षा भ्रष्टाचार प्रतिबंधक उपाययोजना तसंच आपत्ती व्यवस्थापन डियादी बाबींचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे त्याबरोबरच सहानुभूती सहिष्णुता संघभावना शिस्त यासारख्या मूल्य आणि निती नियमांवर धडेही दिले जाणार असल्याचं या अधिका यांनी सांगितलं दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता चांगलाच तापला असून विविध राजकीय पक्षांचे प्रमुख नेते राष्ट्रीय राजधानीच्या वेगवेगळया भागांमधे प्रचारसभा घेत आहेत भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल विविध भागांमधे रोड शो केले तसंच प्रचारसभा घेतल्या अरविंद केजरीवाल सरकारनं शिक्षणाच्या क्षेत्रात काय कामगिरी केली असा सवाल शहा यांनी नवी दिल्ली मतदारसंघातल्या सभेत केला जेएनयूमधे तीन वर्षापूर्वी कथित विभाजनवादी घोषणा देणा यांविरुद्ध खटला दाखल करायला केजरीवाल परवानगी देत नाहीत असा आरोप करत शहा यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं

भाजपा आपल्याविरुद्ध आक्षेपाई वक्तव्य करत असल्याचा आरोप केजरीवाल यांनी बातमीदारांशी बोलताना केला दिल्ली प्रदेश काँप्रेसचे अध्यक्ष सुभाष चोप्रा आणि काँप्रेस ज्येष्ठ नेते अजय माकन यांनी काल जाहीरसभा घेतल्या या निवडणुकीत भाजपा विभाजनवादी अजेंडा राबवत असल्याचा आरोप सुभाष चोप्रा यांनी मुस्तफाबाद धिल्या सभेत केला जागतिक शाधत उर्जेचा भारताचा अंजेडा या पुढेही चालू राहील असं प्रतिपादन केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केलं आहे

भारत हा मोठ्या उर्जाबदलाच्या वळणावर आहे भारत हा अमेरिका आणि चीननंतर सर्वाधिक उर्जा वापरणारा जगातला तिसरा देश आहे कार्बन उत्सर्जन थांबवण्यासाठी भारत अथक प्रयत्न करत आहे आणि त्यात भारताला यश येईल असा विधास त्यांनी व्यक्त केला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

प्रादूर्माव रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करणं आवश्यक आहे आणि सामूहिक प्रयत्नांमधूनच कोरोना विषाणूचा प्रादूर्माव रोखू शकतो असं त्यांनी सांगितलं चीनमधे नोवेल कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उद्घवलेल्या स्थितीवर सरकारचं सातत्यानं लक्ष असून तिथल्या भारतीय नागरिकांची सुरक्षितता आणि कल्याणासाठी कटीबद्ध आहे असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी म्हटलं आहे ते काल रात्री नवी दिल्ली क्षें बातमीदारांशी बोलत होते

नोवेल कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचं आव्हान पर्वण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय खूप महत्त्वाचे आहेत असं राष्ट्रीय संसर्गजन्य आजार संस्थेचे संचालक डॉ सुजीत कुमार यांनी सांगितलं या विषाणूसंदर्भात जनतेच्या शंकांना उत्तर देण्यासाठी एक कॉल सेंटर चोवीस तास चालू आहे

भारतीय हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल ही वर्ल्ड गेम्स एथलीट ऑफ द अर हा पुरस्कार मिळवणारी पहिली महिला हॉकीपटू ठरली आहे

गेल्या वर्षी भारतीय महिला हॉकी संघानं जागतिक हॉकी स्पर्धा जिंकली होती त्यात राणी सर्वोत्कृष्ठ खेळाडू ठरली होता

भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी साडे बारा वाजता हा सामना सुरु होईल

आकाशवाणीच्या सर्व वाहिन्यांवर या सामान्याचं धावतं समालोचन ऐकायला मिळेल

आयसीसीच्या आचासंहितेच उल्लंघन केल्याप्रकरणी फॅनिंग दोषी आढळल्याचं आयसीसीच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे फॅनिंगनंही आपला गुन्हा मान्य करत सामनाधिकाऱ्यांनी त्याच्यावर लादलेल्या प्रतिबंधांचा स्वीकार केला आहे अंमली पदार्थांची अवधीतस्करी रोखण्यासाठी जम्मू कश्मीर प्रशासनानं अंमली पदार्थ आणि मानसोपचार कायद्यानव्ये अंमली पदार्थ विरोधी धडक कृती दलाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे अशा प्रकारची तस्करी रोखण्यासाठी जम्मू कश्मीरच्या नायब राज्यपालांचे सल्लागार आर

भटनागर यांनी सीमासुरक्षा दल आणि केंद्रीय राखीव पोलीसदलाच्या अधिकाऱ्यांना सीमेलगत चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्याचे निर्देश दिले आहेत